नागरिकांनालाभव्हावायासाठीविकासप्रकल्पकालबद्धमर्यादेतपूर्णकरावेत मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांचेनिर्देश आणि

शासकीयअधिकारीआणिकर्मचाऱ्यांसाठीअसलेल्यावैद्यकीयखर्चप्रतिपूर्तीमध्येकोरोनाआजाराचाअंतर्भावकरण्याचामहत्वपूर्णनिर्ण यआजराज्यशासनानंघेतला आरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीहीमाहितीदिली शासकीयअधिकारी कर्मचारीआणित्यांच्याक्ट्रंबातल्यासदस्यांनीआकस्मिकतसेचगभीरआजारावरखाजगीरुग्णालयातउपचारघेतलेतरत्यावरहोणाऱ्यावैद्यकीय खर्चाचीप्रतिपूर्तीदिलीजाते

त्यातहृदयआणिफुफ्फुसाशीनिगडितआजारांचासमावेशअसला तरीकोरोनाबाबतच्याखर्चप्रतिपूर्तीतस्पष्टताआणण्यासाठीहानिर्णयघेतलाआहे

लांबपल्ल्याच्यारेल्वेगाड्यांनीप्रवासकरणाऱ्याप्रवाशांनामुंबईक्षेत्रातल्याजवळच्यासंबंधितस्थानकापर्यंतपोचण्यासाठीउपनगरीयरे ल्वेगाडीचाप्रवासकरायलारेल्वेमंत्रालयानंपरवानगीदिली आहे राज्यसरकारच्याविनंतीवरूनअशीपरवानगीदेण्यातयेतअसलीतरीत्यासाठीप्रवाशांनाकाहीअटींचीपूर्तताकरावीलागणारआहे

तरपरगावाहूनमुंबईतउतरलेल्याप्रवाशांनामुक्कामीपोहोचण्यासाठीअसाप्रवासकरायलापरवानगीअसणारआहे यादोन्हीबाबतीतलोकलचंएकेरीतिकीटकाढायलाचपरवानगीअसेलरिक्शा टॅक्सी ओला उबेरयांच्याकडूनहोणारीप्रवाशांचीलुबाडणूकटाळण्यासाठीयाप्रवाशांनालोकलप्रवासाचीपरवानगीद्यावी अशीमागणीराज्यसरकारनंरेल्वेकडेकेलीहोती

महापौरकिशोरीपेडणेकरयांनीपत्रकारपरिषदघेऊनयाबाबतचीघोषणाकेली भाडेदरातीलसवलतीमुळेनाट्यगृहांनादिलासामिळणारआहे

विकासप्रकल्पपूर्णकरतानाकालबद्धमर्यादेततोपूर्णकरावा

पुणेआणिनागपूरमहानगरप्रदेशविकासप्राधिकरणामार्फतसुरुअसलेल्याविविधविकासकामांच्याआढावाबैठकीततेबोलतहोते हीआढावाबैठककालमुख्यमंत्रीनिवासस्थानीझाली पुणेआणिनागपूरमहानगरप्रादेशिकविकासप्राधिकरणाच्याहद्दीतल्याप्रकल्पांसाठीलागणाऱ्याजमिनींचेमूल्यांकनकरण्यासाठीसमितीनेमण्याचा निर्णयहीराज्यसरकारनंघेतलाआहे

याबैठकीतउपमुख्यमंत्रीअजितपवार नगरविकासमंत्रीएकनाथशिंदे नागपूरचेपालकमंत्रीडॉ नितीनराऊत मुख्यसचिवसंजयकुमार यांच्यासहअनेकमान्यवरउपस्थितहोते

कौशल्यविकासआणिउद्योजकतामंत्रीनवाबमलिकयांनीहीमाहितीदिली

नोंदणीकरतानाआपलामोबाईलक्रमांक ई मेलआयडीआणिआधारक्रमांकाचातपशीलद्यावाअसंमलिकयांनीसांगितलं

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणाला पर्यटन केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं भर दिला आहे यासाठी पर्यटन मंत्रालयानं अनेक योजना आखल्या असून कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर तंबू वाकुट्या उभारण्यावर तसंच कृषी पर्यटनावर भर देण्यात येणार आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली औरंगाबादमध्ये पर्यटन विकास होण्यासंबंधीही पर्यटन विभागाची आढावा बैठक संपन्न झाली आहे

वन्यजीवांनावेळेवरवैद्यकीयउपचारमिळावायासाठीपशुवैदयकीयअधिकाऱ्यांचीकायमस्वरूपीपदंभरणारअसल्याचंहीतेम्हणाले

शेतकऱ्यांच्यासोयीकरितामहा डीबीटीपोर्टलवर शेतकरीयोजना यासदराखालीसर्वयोजनांचालाभ एकाचअर्जाद्वारे घेण्यासाठीशेतकरीबांधवांनीआपलामोबाईलक्रमांक आधारकार्डशीसंलग्नकरणंआवश्यकआहे त्याशिवायत्यांनाअनुदानाचेवितरणकरण्यातयेणारनाही

सध्या शेतकरी खात्यांची तपासणी सुरू असून अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटीसा बजावल्या आहेत

जे शेतकरी पैसे भरणार नाहीत त्यांच्या सातबारावर ही रक्कम चढवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत

आजत्यांच्यावरशासकीय तिमामातअंत्यसंस्कारहोणारहोते

पदरचेपैसेखर्चकरूनतेदरवर्षीसौरदिनदर्शिकाविनामूल्यप्रसारितकरत सौरकालगणना याविषयीचीत्यांचीपुस्तिकाहीमराठीविज्ञानपरिषदेतर्फेप्रकाशितझालीहोती